दरम्यान केंद्र सरकारनं आज एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे सर्व पक्षांना दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालू द्यावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन या बैठकीत करण्यात येईल

संसदेच्या दोन्ही सभाग्रहातली रणनीती ठरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एक बैठकही आज होणार आहे

ते काल प्णे इथं पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते सरकारचा द्रष्टिकोन आस्थेचा नाही असं ते म्हणाले भारतीय जनता पक्षाची विचारधारा देशासाठी घातक असून त्यांना पराभूत करण्यासाठी सर्व विरोधकांची भक्कम आघाडी होणं त्यासाठी ज्या राज्यात ज्या पक्षाचं बळ असेल त्याला तिथं महत्व देण्याचं सूत्र योग्य राहील असं मत पवार यांनी म्हणाले भारतीय जनता पक्ष वगळून अन्य पक्षाच्या महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काल ब्रलडाणा इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांची काल बुलडाण्यात राज्यव्यापी बैठक झाली महाआघाडी झाल्यास राज्यातल्या बुलडाणा वर्धा लातूर धुळे कोल्हापूर सांगली माढा आणि हातकणंगले या आठ ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवार देईल असं ते म्हणाले शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव हे शेतकऱ्यांचे प्रश्न महाआघाडीने स्वीकारावेत असा आपला आग्रह राहणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं संभाजी ब्रिगेड येत्या निवडण्कांमध्ये लोकसभेच्या तीस आणि विधानसभेच्या शंभर जागा स्वबळावर लढवणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष विधीज्ञ मनोज आखरे यांनी जाहीर केलं आहे ते काल औरंगाबाद इथं पक्षाच्या स्वराज्य संकल्प अभियान समारोप कार्यक्रमात बोलत होते राज्याचा आगामी मुख्यमंत्री ठरवण्याचं काम आपलाच पक्ष करणार असल्याचं आखरे म्हणाले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर शनिवारी अंबरनाथ इथं झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काल राज्याच्या विविध भागात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली औरंगाबाद इथं रेल्वेस्थानकावर कार्यकर्त्यांनी रेल रोको करून निषेध व्यक्त केला दरम्यान याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या लोकप्रियतेवर नाराज असलेल्यांनी हा हल्ला केला असावा असं सांगितल सरकारला एकही आश्वासन पूर्ण करता न आल्यानं निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केल्याची टीका विद्यार्थी नेता कन्हय्या कुमार यांनी केली आहे ते काल औरंगाबाद इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते बेरोजगारी शेतकरी आत्महत्या आदी मुद्यांवरुनही त्यांनी सरकारवर टीका केली वैद्यकीय उपचारादरम्यान सामान्यतः वापरात येणारी रक्तदाब यंत्र वाफ घेण्याचं यंत्र डिजिटल तापमापक आणि शर्करामापक आदी उपकरणं औषधी आणि सौंदर्य प्रसाधन अधिनियमात औषधांच्या रुपात समाविष्ट करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

याबाबत नगर प्रेस क्लबनं तोफखाना पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली दरम्यान अहमदनगर इथं मतदान केंद्रावर नियुक्त एका अधिकाऱ्याचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात म्रत्यूची नोंद करण्यात आली आहे

क्रीडा मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली या स्पर्धेत नऊ हजार स्पर्धक सहभागी होणार असल्याचं ते म्हणाले खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत सरकार दीड हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असल्याचं त्यांनी सांगितलं

औरंगाबाद इथं काल अंतर्नाद या प्राध्यापक डॉक्टर वृंदा देशपांडे जोशी लिखीत कविता संग्रहाचं प्रकाशन त्याच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर मंगला वैष्णव कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होत्या आतल्या आवाजाचा वेध घेऊन तो शब्दांत व्यक्त करणं हाच अंतर्नाद असल्याचं मत वैष्णव यांनी बोलतांना व्यक्त केलं